आसामचा विकास आणि आसामच्या जनतेच्या हक्काचं रक्षण करण्यास केंद्र सरकार वचनबद्ध भाजपाचे कार्याध्यक्ष जे पी

या दोन्ही देशांमधल्या वाढत्या तणावानं संपूर्ण जगालाच सजग केलं असून हा तणाव अधिक वाढू नये अशी अपेक्षाही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं व्यक्त केली आहे या भागातली शांतता स्थैर्य आणि सुरक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचंही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हालिं आहे जिणच्या क्रांतीकारी सुरक्षादलाचे प्रमुख कासिम सोलोमनी याची अमेरिकेनं हत्या केल्यानंतर आखाती देशांमधे तणाव निर्माण झाला आहे भारत या बाबतीत कायम संयमाची भूमिका घेणार असल्याचंही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हालिं आहे पुढील रक्तपात ळण्याकरता सोलोमनी यांची हत्या केली असून ही कारवाई बचावात्मक असल्याचं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉब ओब्रायन यांनी म्हानिं आहे ब्रिडिंग सरकारनं आपल्या नागरिकांना ईराक आणि ईराणमधे प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे ब्रिजेच्या परराष्ट्र खात्यातील अधिका यानं कासिम सोलोमनी यांच्या मृत्युमुळे या भागात तणाव वाढला असून ब्रिडिंग पर्या क्रिंनी या भागात जाऊ नये असं सूचवलं आहे यामधून ईराकच्या खुर्दिस्तान भागाला वगळलं असलं तरी गरज असेल तरच प्रवास करण्याचा तसंच सावधानता बाळगुन या भागातल्या बातम्यांवर लक्ष ठेवण्याचंही आवाहन त्यांनी केलं आहे केंद्र सरकार आसामचा विकास आणि आसामच्या जनतेच्या हक्काचं रक्षण करण्यास वचनबद्ध आहे अशी ग्वाही भाजपाचे कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिली ते आज गुवाहारी के पक्षाच्या सभेत बोलत होते छळवणुकीमुळे जे आधीच राज्यात वास्तव्यास आले आहेत त्यांनाच नागरिकत्व सुधारित कायद्यान्वये राहता येईल

बांग्लादेशी हिंदूना भारताचं नागरिकत्व द्यावं असं माजी प्रधानमंत्री डॉक्टरे मनमोहन सिंग यांचं मत होतं असा आरोप करत ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात पाऊल उचललं आहे आसामच्या संस्कृतीचं आणि उज्वल परंपरेचं संरक्षण केलं जाईल असं आश्वासन आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी यावेळी दिल या कायद्यासंदर्भात काँप्रेस आणि अन्य डावे पक्ष अपप्रचार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आसामच्या जनतेनं घाबरण्याचं कारण नाही असंही ते म्हणाले

या हल्ल्यामुळे पाकिस्तानसारख्या शेजारी देशातल्या अल्पसंख्याकांसाठी रालोआ सरकारनं आणलेलं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक धार्मिक छळ सहन कराव्या लागणा या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं योग्य दिशेनं असल्याचं त्या म्हणाल्या

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या आघाडी सरकार काही नवी खाती निर्माण करण्याचा विचार करत आहे त्यामुळे मंत्रिमंडळाच्या खाते वा शाला विलंब होत आहे असं राज्यातल्या महाविकास आघाडीचा घाक्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँप्रेसनं म्हाक्रि आहे

आघाडीमधील तीन पक्षांमधे खातेवा पिवरून मतभेद असल्यामुळे खातेवा पिला विलंब होत असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर मलिक यांनी हे भाष्य केले सोमवारी खातेवा पे होईल असं मलिक यावेळी म्हणाले जम्मू काश्मीर मध्ये श्रीनगर क्विं लष्कर ए तैय्यबाच्या दहशतवाद्याला आज पोलिसांनी अक्वि केली निसार अहमद दार असं या दहशतवाद्याचं नाव आहे दार हा उत्तर काश्मीरमधल्या बंदिपुरा जिल्ह्यात बऱ्याच विध्वंसक कारवायांमध्ये सहभागी होता गेल्यावर्षी ऑक्टोब्रिमध्ये गांदरबाल जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईत तो निस क्रिा होता जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष मोहिमे अंतर्गत या दहशतवाद्याला एका रुग्णालयातून पकडल्याचं पीीआयच्या वृत्तात म्हाजिं आहे

गेल्या बुधवारी डिघोल दरड कोसळल्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता रामबन आणि बनीहाल ब्रिं अडकून पडलेल्या वाहनांना प्राध्यान्यानं मोकळं करण्यात येणार असून दुतर्फा वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत राजस्थानच्या कोठा शिल्या जे के लोन रुग्णालयात झालेल्या बालकांच्या मृत्यूमुळे आपल्याला अतीव दुःख झालं असून दोषींवर जबाबदारी निश्वित करण्याची गरज आहे असं मत राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायल यांनी व्यक्त केलं आहे या रुग्णालयाला भे दिल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते याबाबतीत सरकारचा कोणताही प्रतिसाद समाधानकारक असू शकत नाही ज्यांनी आपली मुलं गमावली आहेत ते तो स्वीकारणार नाहीत असंही ते म्हणाले जर एवढ्या कमी वेळात तिकी मुले दगावली असतील तर त्याच काही कारण असेल असंही त्यांनी सांगितलं त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळातले त्रि सहकारीही उपस्थित होते

केंद्रिय पथकाबरोबर राज्याच्या आरोग्य विभागाच पथकही घ जास्थळी पोहोचलं आहे

अक्रि केलेल्यांमधे उच्च शिक्षण विभागाचे तत्कालिन अधिक्षक खाजगी शिक्षण संस्थेचा उपाध्यक्ष तसंच सेंट्रल बँक ऑफ डियाच्या मुख्य रोखपालाचा समावेश आहे सीबीआयनं या सा यांवर गुन्हे नोंदवले आहेत

साहित्य हा लोकांचा सर्वात मोठा मित्र आहे असं ते यावेळी म्हणाले नवी दिल्ली जागतिक मेळावा हा आशियातला सर्वात मोठा मेळावा असून सहाशेहून अधिक प्रकाशक यात भाग घेतात असं ते म्हणाले भारत विश्वगुरु राहिला असून संपूर्ण जगानं भारताकडून ज्ञान मिळवलं आहे सध्या जगाला दहशतवादाचा सामना करावा लागत असून गांधीजींची सत्य आणि अहिंसेची शिकवण सर्वांनी आचरणात आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

भारतीय तसंच परदेशातल्या साहित्य आणि काही प्रमुख लेखकांवर गांधीजींचा प्रभाव आणि लेखक संपादक पत्रकार प्रकाशक मुद्रक म्हणून गांधीजींच्या विविध पैलूंचं दर्शन ही संकल्पना अधोरेखित करते

उत्तर प्रदेश राज्यातल्या लक्ष्मणपूरा क्वें भिंत कोसळून पाच मजुरांचा मृत्यू झाला आणि अनेक मजूर जखमी झाले आहेत

सामाईक निवड परिक्षा अर्थात कॅॅॅपरिक्षेचा निकाल आज जाहीर झाला

आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवर संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून साडेदहा पर्यंत या सामन्याचं धावतं समालोचन प्रसारित केलं जाईल